पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात इतरही काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याच मुद्द्यावर चर्चा करून आरोग्य सुविधा आणि लसीकरणासंदर्भातील आढावा घेतला यामध्ये महाराष्ट्रतामिळनाडूझारखंडओडिशातेलंगण मध्यप्रदेश आणि सिक्किम या राज्यांचा समावेश आहे

जगभरातून देशात पोहोचत असलेली ही मदत अशा कठीण काळात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना तातडीनं पोहोचवण्याबरोबरच त्याचं सर्वांना समान वाटप होईल याची केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे

युकेची मदत दरम्यान इंग्लंडमधून पाठवण्यात आलेले तीन ऑक्सिजन जनरेटर आणि एक हजार व्हेंटिलेटर्स आज भारतात पोहोचले आहेत

एअर फोर्स परदेशातून येणाऱ्या सर्व वैद्यकीय मदतीचं प्रभावीपणे वितरण व्हावं यासाठी या कामात योग्य समन्वय राखण्यासाठी भारतीय हवाई दलानं या वितरण व्यवस्थापनासाठी खास कक्ष सुरू केला आहे

या सर्व प्रक्रियेतील प्रमुख संबंधित म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालय हिंदुस्थान लॅटेक्स लिमिटेड आणि भारतीय रेडक्रॉस संस्था यांच्यापर्यंत सर्व माहिती योग्य तऱ्हेनं पोहोचावी वेळेचा अपव्यय होऊ नये यादृष्टीनं समन्वय यंत्रणा या कक्षामार्फत तैय्यार करण्यात आली आहे

सीतारामन भारतीय रेड क्रॉसनंदेशात मोफत वितरीत करण्यासाठी आयात केलेल्याकोविड संबंधित साधन सामग्रीवर आयजीएसटी आणि सीमाशुल्क आकारलं जाणार नाही असं अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राच्या उत्तरादाखल निर्मला सीतारामन यांनी ट्वीट संदेशांतून हे स्पष्टीकरण दिलं आहे कोविड संबंधिच्या आयात सामग्रीवरचं सर्व शुल्क माफ करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी या पत्रात केली होती त्यावर उत्तर देताना निशुल्क वितरणासाठी आयात केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनतसंच अन्य साहित्यावर कुठलंही शुल्क आकारलं जात नसल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे

घरामध्येच किंवा सरकारी केंद्रांमध्ये विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांना या उपक्रमाचा फायदा होईल असं केंद्रीय आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे आयुष मंत्रालयानं गेल्या शनिवारपासून दिल्लीत अनेक ठिकाणी आयुष सिक्स्टी फोर चं मोफत वाटप सुरू केलं आहे या सात केंद्रांवर रुग्णांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना रुग्णाच्या आरटी पीसीआर चाचणीच्या अहवालाची मूळ प्रत आणि आधार कार्ड दाखवून आयुष सिक्स्टी फोर च्या गोळ्यांचं पाकिट विनामूल्य घेता येईल ठाकरे कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे त्यांनी सर्वसामान्यांना माझा डॉक्टर बनून मार्गदर्शन केलं तर रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होईल असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

या चर्चेच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसंच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहा असंही त्यांनी सांगितलं ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईलअशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली जिल्हा परिषदपंचायत समिती आणि ग्राम पंचायतींना हा निधी दिला जाईल अन्य कामांबरोबरच कोविड प्रतिबंधक उपाय योजनांसाठी या निधीचा वापर करता येणार आहे

आसाम भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंत विश्व शर्मा उद्या आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत कोविडप्रतिबंधक नियमांचं पालन करून त्यांचा शपथविधी समारंभ होणार असून त्यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे ईशान्येकडच्या काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे वरिष्ठ नेते या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे ततपूर्वी गुवाहाटी इथं आज भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली नरेंद्रसिंग तोमर आणि अरुण सिंग हे नेते या बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित होते तत्पूर्वी या आधीचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल प्रा जगदीश मुखी यांच्याकडे सादर केला चीन संपूर्ण जग कोरोना विरुद्ध लढा देत असताना या जागतिक साथीच्या प्रसाराबाबत चीनच्या भूमिकेविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत

तिसरं युद्ध पूर्णपणे जैविक शस्त्रानं केलं जाईल अस भाकीत चिनी कमांडर्सनी केलं होतं शत्रूची वैद्यकीय व्यवस्था नष्ट होईल अशी जैविक शस्त्र बनवण्याची योजनाही चिनी सैन्याने तयार केली होती असंही त्यात सांगण्यात आलं आहे

चीन अग्निबाण चीनच्या अनियंत्रित अग्निबाणाने आज सकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर ते मालदीव जवळील हिंद महासागरात कोसळल्याने पृथ्वीवरील मोठा धोका टळला आहे अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेनं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जगाला धोका निर्माण केल्याबद्दल नासा नं चीनला फटकारले आहे दरम्यान चिनी वृत्तपत्र साउथ चायना पोस्टने या अग्निबाणाचे बहुतेक अवशेष पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी जळल्याच म्हटलं होतं काबुल काबूलमध्ये काल मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे विद्यार्थिनींवर झालेला हा हल्ला म्हणजे अफगाणिस्तानच्या भविष्यावरचा हल्ला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईतल्या काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता मात्र आता केंद्रीय गृहमंत्रालयानं निर्देश दिल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या प्रकरणाचा तपास आपल्या ताब्यात घेऊनया प्रकरणी नवा गुन्हा दाखल केला आहे महापात्रा निधन ओडिशाचे राज्यसभा खासदार डॉ रघुनाथ महापात्रा यांचं आज भुवनेश्वर इथं निधन झालं त्यांना कोरोना संसर्ग झाला होता गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापात्रा यांच्या निधना बद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित डॉ महापात्रा हे पाषाण शिल्प कलेत पारंगत होते त्यांच्या निधनामुळे या कला क्षेत्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं असल्याचं मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे अनेक केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्यांनी महापात्रा यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे निधन भारतीय माहिती सेवेतील माजी अधिकारी व्ही एस सूर्यनारायण यांचं आज मुंबईत निधन झालं कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरु असताना हृदय विकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार